लोकसभा निवडणूकांच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याची तयारी पूर्ण झाली आहे

पश्विम बंगालात उसळलेल्या हिंसाचारातच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं खिला प्रचार गुरुवारी थांबवण्याचे निर्देश दिले होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रिय मंत्री मनोज सिन्हा रविशंकर प्रसाद हरसिम्रत कौर बादल आणि हरदीप सिंह पूरी यांच्यासारखे मातब्बर उमेदवार या टप्प्यात आपलं नशिब आजमावत आहेत आकाशवाणीच्या वृत्त सेवा विभागानं लोकसभा आणि चार राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे अधिकृत आणि ताजे कल तसंच निकाल देण्यासाठी जय्यत तयारी केली आहे

देशभरातील कानाकोप यातील आकाशवाणीचे वार्ताहर मतमोजणी ताजे अपडेट्स देतील तर स्टूडिओमधून राजकीय तज्ञ निकालांचं सर्व समावेशक आणि सखोल विश्लेषण करतील हा कार्यक्रम आकाशवाणीच्या एफ एम गोल्ड आणि तिर वाहिन्यांमधून प्रसारित केलं जाईल आकाशवाणीच्याअधिकृत युट्युब वृत्तवाहिनीवर पण हा कार्यक्रम उपलब्ध असेल

केंद्र सरकारने महाराष्ट्र गुजरात कर्नाटक आंध्रप्रदेश तेलगंणा आणि तामिळनाडू या राज्यांना दृष्काळी परिस्थिती संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केली आहे या राज्यांमधे धरणांमधली पाण्याची पातळी अतिशय कमी झाल्याने पाण्याचा वापर काळजीपूर्वक करण्याचा सल्ला केंद्राने दिला आहे केंद्रीय जल आयोगाचे सदस्य एस

हलदार यांनी सांगितलं की तामिळनाडूला काल संध्याकाळी अशी सूचना देण्यात आली आणि याच आशयाची सूचना तिर राज्यांना गेल्या आठवड्यात देण्यात आली होती जलाशयातील पाण्याची पातळी गेल्या दहा वर्षातील चालू पाण्याच्या साठ्याच्या प्रमाणात सरासरी वीस टक्क्यांपेक्षा खाली येते तेव्हा अशा प्रकारची दुष्काळ संदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात येते रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांच्या मागणीचे प्रस्ताव आल्यास तीन दिवसात मान्यता देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑडिओ ब्रिज संवाद सेतूच्या माध्यमातून दुष्काळी जिल्ह्यातले पदाधिकारी आणि प्रशासनाशी संवाद साधला होता त्यावेळी रोजगार हमी योजनेच्या कामांचे प्रस्ताव मार्गी लागत नसल्याची तक्रार मिळाल्याच्या पार्शभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला आहे असे प्रस्ताव तीन दिवसात मान्य न झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत दुष्काळी भागातल्या शिधापत्रिका उपलब्ध नसलेले शेतकरी आणि शेतमजुरांना शिधापत्रिकांचं तातडीनं वितरण करण्याचा तसंच शेळ्या मेंद्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर छावण्या सुरू करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला याशिवाय दुष्काळ जाहीर झालेल्या भागातल्या साडेआठ लाख कुटुंबांना अन्न सुरक्षा योजनेत नव्यानं समाविष्ट करण्यात आलं आहे भगवान बुद्ध यांची जयंती बुद्ध पोर्णिमेच्या रुपाने आज देशभरात साजरी केली जात आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू यांनी देशवासिंयाना या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत डिजिटल व्यवहारांना चालना देण्याबाबत रिझर्व्ह बँकनं नेमलेल्या समितीनं आपल्या सूचना गव्हर्नर शक्तीकांत दास यांना सोपवल्या आहेत आधारचे प्रवर्तक नंदन निलेकाणी हे या समितीचे प्रमुख आहेत डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी तसंच डिजिटायझेशनच्या माध्यमातनं आर्थिक समावेशकता वाढवण्यासाठी डिजिटल व्यवहारांची कक्षा वाढवण्यासाठी या वर्षींच्या जानेवारीमध्ये पाच सदस्यांची समिती नेमली होती

आसाममधे परदेशी नागरिकांच्या नागरीकत्वाबाबत निर्णय घेणा या प्राधिकरणानं एखाद्या व्यक्तीला अवैध परदेशी नागरिक घोषित केल्यास प्राधिकरणाचा निर्णय बंधनकारक राहील असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे

या भागातल्या पांझगाम गावात सुरक्षा दलांची शोध मोहिम सुरु असताना लपलेल्या दहशतवाद्यांनी सैनिकांवर गोळीबार केल्यानंतर ही चकमक सुरु झाली या भागात एक ते दोन दहशतवादी अडकले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे भारतानं अफगाणिस्तनात शाश्वत शांतता आर्थिक विकास आणि स्थैर्यासाठी आपलं सहकार्य व्यक्त केलं आहे उच्च शांतता परिषदेचे सचिव आणि अफगाणिस्तानचे राष्ट्रध्यक्ष अशरफ गनी यांचे विशेष प्रतिनिधी उमर दौदझाई यांनी काल नवी दिल्लीत परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेऊन नुकत्याच झालेल्या लोया जिर्गाबाबत त्यांना माहिती दिली अफगाणिस्तानातल्या प्रादेशिक शांततेत भारताचा सहभाग शांततेबाबत चर्चा तसंच द्विपक्षीय संबंधातली प्रगती याबाबतही दोन्ही देशांमधे चर्चा झाली त्यानंतर दौदझाई यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार अजित दोवाल आणि परराष्ट्र सचिव विजय गोखले यांची भेट घेतली ऑस्ट्रलिया मधे संसदिय निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया सुरु आहे

सुदान प्रश्नी वॉशिष्टन क्वें सुरु असलेल्या बैठकीत सुदानचे लष्करी सरकार तसंच सुदानमधले निदर्शक यांनी देशाच्या भवितव्याच्या संदर्भातल्या बद पडलेल्या वाटाघाटी पून्हा नव्यानं सुरु कराव्यात असं आवाहन महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय शर्कींनी केल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे

युरोपीय समुदायानं सीरियाविरूद्व लागू केलेल्या निर्बंधांची मुदत एक वर्ष वाढवली आहे अध्यक्ष बशर असद यांची राजवट असलेल्या युद्धग्रस्त सीरियात नागरिकांविरोधात सातत्यानं सुरू असलेल्या कारवाईमुळे हा निर्णय घेतला आहे

रासायनिक अस्तांवर लक्ष ठेवून असलेली संयुक राष्ट्रसंघाची संस्था राजकारणाची शिकार झाली असून रासायनिक अस्त्र विरोधी संघटना ओपीसीडब्ल्यूवरील मसुदा सुरक्षा परिषद प्रस्ताव ठेवल्यानंतर तिचा निर्णय बदलला असा आरोप संयुक्त राष्ट्रसंघातले रशियाचे राजदूत वॅसिली नेंबेजिया यांनी केला आहे